दुस या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली असून देशभरात सर्वत्र निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे

उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता

या सर्व अर्जांची आज छाननी केली जाईल दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अखिल भारतीय मजलिस ए जैहाद उल् मुस्लिमीन एमआयएम या पक्षानं आमदार ाम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे एमआयएम राज्यातल्या वंचित बहुजन आघाडीचा घटकपक्ष आहे

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना सुलतानपूर तर त्यांचे पुत्र वरुण गांधी यांना पिलीभीत मतदार संघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं उत्तरप्रदेशातून रीटा बहुगुणा जोशी महेंद्रनाथ पांडे मनोज सिन्हा अभिनेत्री जयाप्रदा तर पश्विम बंगालमधून शांती देव सेनगुप्ता हुमायु कबीर जॉय बॅनर्जी आणि शंतनू ठाकूर हे अन्य उमेदवार आहेत काँप्रेस पक्षानं काल बारावी उमेदवारी यादी जाहीर केली असून त्यात तीन उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे उत्तरप्रदेशातल्या रामपूर िवून संजय कपूर यांना गुजरात मधल्या नवसारी बून धर्मेश पटेल आणि कच्छ बून नरेश महेबरी यांना काल उमेदवारी जाहीर केली

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी काल झाली तेलंगणात विविध मतदारसंघात अनेक अर्ज फेटाळण्यात आले

ओदिशात पहिल्या टप्प्यात विधानसभेची निवडणूकही होणार अहे

अरुणाचलप्रदेश नागालँड आंध्रप्रदेश तेलंगण गुजरात कर्नाटक ही ती राज्य आहेत महाराष्ट्रासाठी नेमणूक करण्यात आलेले विशेष खर्च निरिक्षक शस्तिद्र हांडा यांच्याकडे गुजरातचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे

जयपूरमधे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी झालेल्या काँग्रेस शक्ती संमेलनाला या आमदारांनी हजेरी लावली काँप्रेस पक्षानं काल पत्रकारपरिषदेत दाखवलेलं स्टिंग ऑपरेशन खोटं आहे असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे सध्याच्या सरकारवर टीका करण्यासाठी विर कुठलाही मुद्रा नसल्यामुळं काँग्रेस खोट्याचा आधार घेत आहे असा आरोप जेटली यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केलाय काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल यांनी काल एका पत्रकार परिषदेत भाजपाला नोटाबंदीचा फायदा झाल्याचं दर्शविणारं स्टिंग ऑपरेशन सादर केलं होतं अहमदाबादमधल्या काही पत्रकारांनी हा व्हिडिओ तयार केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं

कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं राज्यभरात पोलीस विभाग उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे

मानवतापूर्ण व्यवहार अबाधित राखण्यासाठी शांतता आणि सुरक्षा या फार महत्त्वाच्या बाबी आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे क्रोएशियाची राजधानी झागरेब क्रिं काल रात्री तिथल्या भारतीय समुदायासोबत झालेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते दहशतवाद्यांना आश्रय किवा पाठिबा देणा यांच्या विरोधात जगानं ठोस कारवाई केली पाहिजे असं ते म्हणाले देशातल्या नागरिकांचं रक्षण तसंच कल्याण यासाठी भारत सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही त्यांनी दिली

गुट्टे यांनी विविध बैंकातून या शेतकऱ्यांच्या नावावर हे कर्ज उचलले आहे

या योजनेअंतर्गत शेतमजुरांसाठी ग्राहक किमत निर्देशांकानुसार वेतन देण्यात येतं नवीन आर्थिक वर्षात यात बदल होतो लोकसभा निवडणुकीच्या पार्कभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे वेतनसुधारणेसाठी निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्याचं मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका यानं सांगितलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत नवी दिल्लीत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सला हरवलं

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारताची गाठ कॅनडाशी पडणार आहे

या विजयामुळे सात गुण मिळवून भारत दुस या स्थानावर पोचला आहे यजमान मलेशियाची तिस या स्थानावर घसरण झाली आहे